ते आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलत होते सरकार स्थापनेबाबतचं चित्र पुढच्या दोन दिवसांत स्पष्ट होईल असंही राऊत म्हणाले सरकारमधल्या सहभागाबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षातली चर्चा जवळपास पूर्ण झाली असून या दोन्ही पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये आज होणारी बैठक शेवटची असेल असंही राऊत यांनी नमूद केलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे या बैठकीच्या अन्षंगानं बोलताना संजय राऊत यांनी राज्यात अवकाळी पावसाने शेतीच्या झालेल्या नुकसानाची तसंच शेतकऱ्यांच्या दुरावस्थेची माहिती पवार या बैठकीत हे पंतप्रधानांना देणार असल्याचं सांगितलं असं पीटीआयच्या बातमीत म्हटलं आहे

लोकसभेत विरोधी बाकांवरच्या काही सदस्यांनी लोकप्रतिनिधींवर केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईच्या पार्श्वभूमीवर हक्कभंग प्रस्तावाचा मुद्दा उपस्थित केला मात्र लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकप्रतिनिधींविरोधात केलेली फौजदारी कारवाई हक्कभंग ठरत नसल्याचं स्पष्ट करत हक्कभंगाचा मुद्दा फेटाळून लावला जम्मू काश्मीरमध्ये मोबाईल इंटरनेट सुविधा बंद असल्याचा मुद्दा राज्यसभेत अनेक सदस्यांनी उपस्थित केला विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी संदेश वहनासाठी इंटरनेट आवश्यक असल्याचं नमूद केलं ग्रहमंत्री अमित शहा यांनी या प्रश्नाच्या उत्तरात पुढच्या काही दिवसांत परिस्थितीचा अंदाज घेऊनच इंटरनेट सुविधा पुन्हा सुरू करण्याबाबत निर्णय घेतला जाईल अस सांगितल

रेल्वे हे सर्वसामान्य नागरिकांचं प्रवासाचं माध्यम असल्याने सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासादरम्यान रास्त दराने खाद्यपदार्थ मिळावेत अशी मागणी राऊत यांनी केली राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत वाढवून देण्याची मागणी शिवसेनेचे खासदार राजेंद्र गावीत यांनी केली

पीएमसी बँकेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार आढळल्याचं रिझर्व बँकेच्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे याबाबत रिझर्व बँकेनं केलेली कारवाई जनहितविरोधी किंवा खातेदारांच्या हिताच्या विरोधात नसल्याचा निर्वाळा न्यायालयानं दिला या प्रकरणावर पुढील सुनावणी चार डिसेंबरला होणार आहे

या बसचा तिकिट दर हिरकणी बसच्या तिकिट दराइतका असेल